मात्र त्याआधी एक महत्त्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

कोरोनाविरुद्ध लढाईत राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर दूरध्वनीद्वारे चर्चा केली आणि माहिती जाणून घेतली तसंच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य सरकार करत असलेल्या कामगिरीचं कौतूक केलं महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या नियोजनाची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रधानमंत्र्यांना दिली प्रधानमंत्री आणि केंद्र सरकार कोरोना लढ्यात महाराष्ट्राला सुरुवातीपासून मार्गदर्शन करत आहेत त्याचा राज्याला चांगला उपयोग होत आहे महाराष्ट्राच्या काही सूचना केंद्रानं मान्यही केल्या त्याविषयी मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची समीक्षा करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार असल्याची माहिती मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे ते आज मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या उपसमितीच्या बैठकीनंतर बोलत होते ही समिती बारकाईनं अभ्यास करून आपले निष्कर्ष तसंच उपलब्ध कायदेशीर पर्यायांबाबत राज्य सरकारला शिफारसी करेल

सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे प्रभावित झालेल्या उमेदवारांना न्याय देण्याबाबत राज्य शासन अनुकूल असून मुख्य सचिवांच्या अहवालानंतर पुढचे निर्णय घेतले जातील सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाच्या प्रलंबित नोकर भरती प्रक्रियेचा राज्याचे मुख्य सचिव येत्या सोमवारपासून संबंधित विभागाच्या सचिवांकडून आढावा घेणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली मराठा आरक्षण हा अतिशय महत्त्वाचा विषय असून कोणीही भडक वक्तव्यं करून समाजात विद्वेष निर्माण करू नये असं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी केलं या विषयावर कोणीही राजकारण न करता एकदिलानं काम करावं मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं उपसमितीचे सदस्य आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं विकसित केलेल्या कोरोनावरच्या औषधाच्या आपत्कालीन वापराला डीसीजीआय अर्थात भारतीय औषध नियंत्रण मंडळानं मंजुरी दिली आहे

पावडर स्वरूपात उपलब्ध असलेलं हे औषध पाण्यात मिसळून तोंडावाटे घेता येणार आहे डीआरडीओची प्रयोगशाळा असलेल्या आण्विक औषधं आणि तत्सम विज्ञान संस्थेनं डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी यांच्या सहकार्यानं हे औषध बनवलं आहे डीसीजीआयनं कोविड रूग्णांवर आपत्कालीन उपचारासाठी या औषधाच्या वापराला परवानगी दिली आहे राज्यात आज तिसऱ्या ऑक्सीजन एक्सप्रेस या विशेष रेल्वेगाडीनं नागपूरमध्ये ऑक्सीजनचा पुरवठा केला आहे

ग्रामीण भागातल्या कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी ग्रामीण भागातल्या फॅमिली डॉक्टरांशी राज्य टास्क फोर्स थेट संपर्क साधणार आहे देशभरातला अशा तऱ्हेचा हा पहिलाच उपक्रम आहे अशी माहिती रत्नागिरी सिंधुर्द्गचे खासदार विनायक राऊत यांनी आज रत्नागिरी िंग एका वार्ताहर परिषदेत दिली मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबवला जाणार आहे राज्य टास्क फोर्स ग्रामीण भागात सर्वत्र पसरलेल्या फॅमिली डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधणार आहे राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या सरासरी दोन हजार डॉक्टरांपर्यंत पोहोचण्याची कल्पना असून त्यासाठी मुंबई आणि मुंबई उपनगरातल्या चार हजार डॉक्टरांशी संपर्क साधल्याचं त्यांनी सांगितलं आहे धुळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेनं गॅस गोडाऊन फोडणारी टोळी जेरबंद करण्यासह दारुची अवैध वाहतुक करणारा ट्रक पकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले या दोन वेगवेगळ्या कारवाई प्रकरणी स्वतंत्र दोन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत

नाशिक सटाणा पिंपळनेर मार्गे गुजरात राज्यात अवैधपणे दारु वाहून नेणारा ट्रक आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा लाऊन पिंपळनेर शिवारात पकडला

सोलापूर पोलिस आयुक्तालयात पोलिस अधिकाऱ्यांना आता नव्या स्कार्पिओ गाड्या मिळणार आहेत

मोटार वाहन विभागाचे पोलिस निरीक्षक सुजितसिंह रजपूत हे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना प्रस्ताव पाठवणार आहेत सातारा जिल्ह्यातला कोयना धरण परीसर आज भूकंपाच्या दोन सौम्य धक्क्यांनी हादरला

मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे त्यानुसार महाविकास आघाडी सरकार ने मागासवर्गीयांना पदोन्नतीमधील आरक्षण देण्याचा निर्णय त्वरित घ्यावा असं मत केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे

असंही त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे

धुळ्यात लसीकरण केंद्रात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी संजय यादव यांनी लसीकरण केंद्रात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला कोरोना तपासणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत ठेवण्याचे आदेश दिले आहे ज्यांच्याकडे अहवाल नसेल त्यांची लसीकरण केंद्रात आरटीपीसीआर तपासणी करण्याची सूचना आरोग्य विभागाला दिली आहे कोरोना च्या परिस्थीतीत ऑक्सीजनची मागणी वाढत असतांना दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातल्या घारोडा शिवारात अधिक प्रमाणात प्राणवायू देणाऱ्या कडुलिंब पिंपळ ऊंबर आंबा यासह अनेक प्रकारच्या वृक्षांची सर्रासपणे कत्तल होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे यावर प्रशासनही बघ्याची भूमिका घेत असल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे

आज हे कोविड केअर सेंटर सुरु झालं असून यामुळे आरोग्य विभागावर येणारा ताण कमी व्हायला मदत मिळणार आहे तहसील कार्यालयाच्या परिसरात असलेल्या समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात हे कोविड केअर सेंटर सुरु केलं आहे मुंबईत कोरोना रुग्ण वाढत असताना कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे रुग्ण कोरोना मुक्त झाल्यानंतर त्या रुग्णाची औषधं तशीच पडून असतात ही औषधं गरजू रुग्णांना उपलब्ध व्हावी यासाठी मुंबईतले डॉ मार्कस राणे यांनी ती औषधे कोरोना रुग्णांपर्यंत पोहचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे ते ऑनलाईन मेड्स फॉर मोअर मोहिमेद्वारे गरजू कोरोना रूग्णांसाठी औषधे जमा करत आहेत त्यांच्या या मोहिमेत अनेक गृहनिर्माण संस्थांनीही सहभाग नोंदवला असून आपल्याकडील औषधं त्यांना दिली आहेत ही औषधं स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गरजूंना देण्यात येणार आहेत आदिवासी बहुल नंद्रबार जिल्ह्यात लसीकरण बाबत असलेल्या अफवा आणि गैरसमज द्र होऊन लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी तळोदा शहादा मतदारसंघाचे आमदार डॉ राजेश पाडवी यांनी लस घेणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी दोन किलो साखर आणि दोन किलो तांदूळाचे वाटप करण्याचं ठरवलं आहे ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेल्या निर्बंधांमुळे निराधाराना त्रास होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी एप्रिल आणि मे महिन्याच अनुदान एकत्रित देण्याचा निर्णय घेतला